ढकलाढकलीचा प्रसंग

केंद्र सरकारला सल्ला

ग्वाही आणि देशाचे नवे लष्करप्रम्ख म्हणून लेफ्टनंन जनरल म्हणून मनोज नरवणे यांची निय्क्ती

नागपूर इथं सुरू असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी अभ्तपूर्व गोंधळ होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी विधानसभेत फलकबाजी केल्यानं विरोधी पक्ष आणि सताधारी पक्षातील सदस्यांमध्ये ढकलाढकलीचा प्रसंग निर्माण झाला यावरून विधानसभा अध्यांनी सभागृहाचं कामकाज अध्या तासासाठी तहकूब केलं नंतरही विरोधकांनी गदाराळ सुरू ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज एका तासामध्येच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आला

अध्यक्षांनी ही मागणी फेटाळली त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आक्रम झाले आणि सभागृहाच्या मध्यभागी येऊन घोशणाबाजी करण्यास सुरूवात केली या गदारोळात विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी फलकही फडकवीले यावर विधानसभा अध्यक्षांनी आक्षेप घेऊन फलक झळकवित असलेल्या सदस्यांचे नावे नोंदविण्याची स्चना दिल्या यादरम्यान सताधारी पक्षाच्या काही सदस्यांनी फलक हिस्साकवून घेण्याच्या प्रयत्नात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही सदस्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची होऊन एका मेकास ठकलण्याचाही प्रकार घडला या गोंधळात अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज अध्या तासाठी तहकूब केला अध्या तासानंतर विधानसभेचं कामकाज प्न्हा स्रू झालं परंतू गोंधळ कायमच राहिल्यानं तालिकाध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी प्न्हा दहा मिनिटासाठी कामकाज थांबविलं विधानसभेचं कामकाज प्न्हा सुरू झाल्यानंतर विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात झालेल्या आजच्या घटनेबददल सताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांना समज देऊन पृढे अष्या प्रकारचे वर्तवणुक होता कामा नये असा सल्ला दिला विरोधी पक्षांना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे पण एकमेकांच्या आगांवर जाण्याचा अधिकार नसल्याचं नाना पटोले यांनी सभागृहातील सदस्यांना उददेशून सांगितलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अश्या प्रकारची कृती विरोधी पक्षाकडून पृन्हा होणार नसल्याचं सभागृहाला आश्वासन दिलं या गोंधळातच सरकारतर्फे चार विधेयके संमत करून घेतले

विधान परिषदेतही विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून सरकारला कोंडीत पकडलं त्यामुळे झालेल्या गोंधळात विधान परिषदेचं कामकाज ही तीनवेळा तहकुब करण्यात आलं चौथ्यांदा विधानसभेच्या उपसभापती निलग गोर्हे यांनी विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकुब केलं

आज सकाळी विधानसभेत लक्षवेधी स्चना आणि राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार होती राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या न्कसानीची भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभाग़हात करून यावर चर्चा करण्याची मागणी केली अध्यक्षांनी ही मागणी नाकारल्यानं विरोधी पक्ष आणि सताधारी पक्षात अभूतपूर्व गदारोळ झाला यावरून सभागृहाचं आजचं कामकाज एकातासातच ग्ंडाळण्यात आलं याम्ळे विधानसभेत लक्षेवधी स्चना आणि राज्यपालांच्या अभिभाषणावर उदया चर्चा होणार असल्याचं अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं यावेळी सरकारतर्फे चार विधेयकं मंजूर करण्यात आली

मात्र त्यांची वाट न पाहता राज्य सरकारनं सहा हजार सहाशे कोटी रूपयांच्या मदत वाटपाचं काम स्रू केलं आहे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरातील अशांतता आणि देशभरातील हिंसक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारच्या भूमिकेसंदर्भात टीका करताना महाराष्ट्राचे म्ख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी सांगितले की जामिया इस्लामियामध्ये जे घडले ते जलियांवालाबाग घटनेसारखे आहे नागप्रातील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या द्र्सऱ्या दिवशी कामकाज तहकूब झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले ज्या देशांमध्ये य्वक जिथे बिथरतो तो देश स्थिर राह शकत नाही म्हणून मी केंद्र सरकारला सांगतो की तुम्ही युवकांना बिथरव् नका युवक हे आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत शक्ति आहे

दरम्यान जामिया मिल्लीया इस्लामीया घडलेल्या घटनेचा नागपूर विद्यापीठातील डॉ

एखाद्या सम्दायाच्या राज्यनिहाय लोकसंख्येन्सार तिला अल्पसंख्याक दर्जा देण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्व जारी करावीत अशी मागणी या याचिकेत केली होती सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पीठानं फेटाळली धर्माचा विचार संपूर्ण भारतान्सार केला पाहिजे असं मत या पीठानं नोंदवलं नागरिकता संशोधन कायद्यावरून देशात विविध भागात हिंसाचाराच्या घटना बघता हे राष्ट्रीय संकट असून त्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज नागपूर इथं विधीमंडळाच्या प्रांगणात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला काँग्रेस नेते राहल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून नाशिक इथल्या भाजप य्वा मोर्चानं आज विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती प्तळ्याला दुग्धाभिषेक करून अभिवादन केलं वस्तू आणि सेवा कर परताव्याचं आश्वासन केंद्रसरकार मोडणार नाही अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना दिली आहे त्या काल द्रदृष्य प्रणालीद्वारे भारतीय आर्थिक मेळाव्याला संबोधित करत होत्या कर संकलनात घट आल्यानं परताव्याची रक्कम दयायला उशीर झाला त्यात राज्यांनी काळजी करावी असं काही नाही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 महाराष्ट्राच्या राजकारणात सतेतील तीन पक्ष लवकरच मारामारी करताना दिसतील अस माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे सदस्य नारायण राणे यांनी म्हटलं आहे सिंधुदर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झालेल्या भाजपच्या तालुकास्तरीय मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत राणे बोलत होते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उदया गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत अहेरी येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांदवारे संचालित उडाण सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे निर्मित सोलर प्लेट आणि बल्ब निर्मितीच्या उदयोगाचं उदघाटन त्यांच्या हस्ते केलं जाईल त्यानंतर ते अहेरी इथल्या एकलव्य निवासी विदयालयाला भेट देतील

यावेळी विभागाचे सचिव तसंच महासंचालक ब्रिजेश सिंह संचालक स्रेश वांदिले आदी उपस्थित होते देशाचे नवे लष्करप्रम्ख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज म्कूंद नरवणे यांची निय्क्ती झाली आहे सध्या ते लष्कराचे उपप्रम्ख म्हणून कार्यरत आहेत

नरवणे मूळचे प्ण्याचे असून आकाशवाणीच्या माजी वृत्तनिवेदिका सुधा नरवणे यांचे ते प्त्र आहेत

जम्म् काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचं त्यांनी नेतृत्व केलं